यंदाही परिक्षेत मुलींनी बाजी मारल्याची माहिती मंडळानं दिली आहे

राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपाला नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं हिंसक वळण लागलं आहे आंदोलनकर्त्यांनी दोन बसेसवर दगडफेक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यात काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे

कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याची व्यवस्था केल्याचं विभागीय वाहतूक अधिकारी ए पी देशमुख यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असून अनेक बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी आहे दरम्यान एस टी कामगार सेना या संपात सहभागी नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

शासनानं या पूर्वी संघटनेला दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता केली नसल्यामुळे हा संप प्रकारण्यात आल्याचं संपकरी संघटनेचे विभागीय सचिव अशोक गावडे यांनी सांगितलं राज्यात आज अनेक ठिकाणी सकाळपासून पाऊस सुरु आहे नांदेड जिल्ह्यात सकाळपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे शेतकरी हळद कापूस सोयाबीन मूग उडीद आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात करत आहेत या पावसामुळे जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत करण्यात आलेली जलसंधारणाची तळी भरत आहेत उस्मानाबाद् जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे

हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून संततधार सुरु असून वसमत कौठा करुंदा रस्त्यावरच्या तोंडप्सी ओढा प्लावरुन तीन फुट पाण्याचा प्रवाह सुरु असल्यानं या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदतीच्या पीक कर्जाच्या व्याजावर मिळणारं अनुदान थेट खात्यात जमा होण्यासाठीची थेट हस्तांतरण योजना या आर्थिक वर्षापासून अंमलात येणार आहे

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसंच देशाच्या ईशान्य भागातल्या शेतकऱ्यांसाठी यात स्वतंत्र तरतूद आहे यात शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सात टक्के दरानं व्याज भरू शकतात तसंच वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्याजदर चार टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो

मोबाईल वा इतर उपकरणांमधली खाजगी माहिती फेसब्दकनं भ्रमणध्वनी उत्पादकांना वापरासाठी दिल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलं होतं भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्के वाढ केल्याच्या निर्णयाचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन स्वागत केलं आहे वॉशिंग्टन इथं नाणेनिधीच्या प्रवक्त्यांनी वाढती महागाई तेलाच्या वाढत्या किमती विनिमय दरात घसरण या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेनं उचललेलं हे पाऊल योग्य असल्याचं म्हटलं आहे

आधीपासून निवृत्ती वेतन मिळत असलेल्या खेळाडूंना एक एप्रिलपासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं नवं वेतन मिळेल असं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे